द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा समारंभ होणार आहे या समारंभात पंतप्रधान या विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो

या पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार तसंच राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारांचा समावेश आहे

बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे

या संदर्भात दोन्ही संस्थांमध्ये नुकताच करार करण्यात आला संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत महिलांनी सहभागी होण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दिलेल्या प्रस्तावाला भारताने अनुमोदन दिलं आहे या शान्तिसेनेत महिलांनी पूर्ण प्रभावी आणि सार्थक भागीदारी करण्याचा प्रस्ताव इंडोनेशियाने मांडला होता या प्रस्तावाला समर्थन देण्यात भारताला अभिमान वाटत असल्याचं भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी आयोगाने ट्विटर संदेशातून कळवलं आहे

बांबू प्रकल्प जम्मू कटरा आणि सांबा भागात तीन बांबू क्लस्टर विकसित केले जातील अशी माहिती ईशान्य भागाचे विकास मंत्री जितेंद्र सिंघ यांनी दिली आहे या अंतर्गत बांबू टोपल्या उदबत्त्या तसंच बांबू पासून कोळशाचं उत्पादन करण्यात येईल

याच बरोबर जम्मू खोर्यात मेगा बांबू औद्योगिक पार्क तसंच बांबू तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र देखील स्थापना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं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

खासगी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अॅप्रेंटीस योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे

मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत उच्च न्यालयाच्या द्वी सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार शिया मुस्लीम समुदायाला या दिवशी केवळ संध्याकाळी साडेचार ते साडेपाच दरम्यान भेंडी बाजार ते भायखळा या आखून देण्यात आलेल्या मार्गावरूनच आणि ट्रक मधूनच मिरवणुका काढण्यास परवानगी देण्यात आली आहे

पंजाब अधिवेशन पंजाब विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं

या सत्रात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली आणि नऊ विधेयकांना मंजुरी इतकंच कामकाज या सत्रात करण्यात आलं

मुख्यमंत्री एन

प्ढील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित संस्थांना दिले असल्याचं मुख्यमंत्री बिरेन सिंघ या प्रसंगी म्हणाले

पुलवामा पोलीस लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्त रित्या राबवलेल्या शोध मोहिमेत ही कारवाई करण्यात आली ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्या कडून शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे या चकमकीत एका जवानाला वीरमरण आलं आहे निधन ख्यातनाम ऍथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं काल बंगळुरू इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मानाच्या द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारानं आज त्यांना सन्मानित केलं जाणार होतं मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्यानं क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे ऑलिंपिकपट्र वंदना राव प्रमिला अय्यप्पा अश्विनी नाचप्पा यांच्यासह अनेक नामांकित क्रीडपटूंना राय यांनी प्रशिक्षण दिलं होतं भारतीय ऍथलेटिक्स मध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या राय यांचं आय्ष्य क्रीडा क्षेत्राला समर्पित होतं असं भारतीय ऍथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमरीवाला यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे छत्तीसगढ पाऊस छत्तीसगढ मध्ये गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे राज्यात नदी आणि नाले दुथडी भरून वाहत असून पूर सदूश परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांना सु्रक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार